ब्रसल्सि इथं झालल्खि बैठकीनंतर जॉन्सन यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला युरोपीय महासंघाबरोबर कोणताही करार होणार नाही याची तयारी ब्रिटनमधल्या नागरिकांनी आणि कंपन्यांनी करायला हवी असं तक्किणाला द्वीन्ही बाजूंमध्यविर्वा सुरू आहा जात्र अद्याप कोणताही करार करण्यासारखी परिस्थिती नाही

व्यापाराबाबतच्या काही मुद्द्यांवर महासंघाचक्राही नियम ब्रिटनला मान्य नाहीत

भारत पुढील महिन्यात होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस संमक्रिमाची पूर्वतयारी म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालय दूरदृश्य पद्धतीनआज दोन परिचर्चांचं आयोजन करणार आह पुरराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री वी

या चर्चांमधून जानद्वारीतील मुख्य संमध्मातील अनिवार्य सत्रांसाठी विषयांची आखणी होणार आहा प्रापेकी पहिल्या चर्चेमध्याती ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थात्रा उद्दशानस्वियंपूर्ण भारताचं ध्या साध्य करण्यासाठी लोकांदरम्यानच ितिहासिक राजकीय आणि आर्थिक संबंधांचा वापर करण्यावर भर राहील

या कराराचा भाग म्हणून अमरिक्ती संपूर्ण पश्विम सहारा प्रदश्ववरील मोरोक्कोचं सार्वभौमत्व मान्य कलि हा एक ऐतिहासिक क्षण असून यामुळं आखाती प्रदश्वत शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार असल्याचं ट्रम्प यांनी करारानंतर ट्वीट करून सांगितलं इस्राइलच प्रितप्रधान बच्चामिन नसान्याहू यांनीही कराराचं स्वागत करताना मोरोक्कोमध्यविवकरच दूतावास आणि थेट्टविमानसद्या सुरू कवी जाईल असं सांगितलं इस्राइलबरोबर करार झाल्यानं त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा मोरोक्को हा चौथा अरब दक्षीठरला आहबाआधी संयुक्त अरब अमिराती बाहरीन आणि सुदान या दक्षानी इस्राइलबरोबर असक्तिरार कल्प्रिाहक्त मोदी उझबळिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबक्रिस्तानच उंतप्रधान शावकत मिर्झीयोययांच्यात आज चर्चा होणार आह दोनही दर्शदिरम्यान प्रथमच दूरदृश्यप्रणालीद्वार िर्चा होत आह मावळी दोन्ही नत्तिक्रोरोनानंतरच्या काळात संबंध अधिक दृढ करण्याबाबत आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील

नड्डा यांच्या ताफ्यावर काल झालखा हल्यानंतर केंद्र सरकारनं पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थव्या परिस्थितीबाबतचा अहवाल मागवला आहा क्रा हल्ला तृणमूल कॉंग्रस्त्रिया कार्यकर्त्यांनी कल्प्राचा आरोप आहा नड्डा यांना पुरवलखिा सुरक्षा व्यवस्था व्रिटी होत्या अशी तक्रार भाजपच प्रिदर्शाध्यक्ष दिलीप घोष यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडं कली होती काल पश्चिम बंगालमध्यविड्डा यांच्या ताफ्यावर दगड विटा आणि काचच्या बाटल्या फ्क्विन मारण्यात आल्या होत्या नङ्डा यांच्याबरोबर असलल्या कैलाश विजयवर्गीय दिलीप घोष या नस्यांच्या गाड्यांचं हल्ल्यात नुकसान झालं होतं अमित शहा यांनी या हल्ल्याचा निषधीकरताना हा प्रकार केंद्र सरकारनं गांभीर्यानं घक्मा असल्याचं सांगितलं या हिंसाचाराबद्दल राज्य सरकारला उत्तर द्यावं लागद्वी असं सांगतानाच तृणमूल कॉप्रस्तिया सत्ताकाळात राज्य अंधारयुगात गस्खाची टीकाही अमित शहा यांनी काल ट्वीटरवरून कली

तसंच अनक्रीखाद्यपदार्थ विक्री करणारी दुकानं पब आणि नाईट क्लब रात्री साडाती ला बंद होणं अपक्षित आहाजेरीही अनक्विठिकाणी या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं मुंबईचशिहापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं जनतार्थ्यशितत्तवातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्यानं राज्य सरकार सध्या कोणतही निर्बंध घालण्यास तयार नसल्याचं चहल यांनी काल सांगितलं